पणजी शि स्टार्टअप भारत जागतिक उद्योग शिखर परिषदेत ते बोलत होते भारतात विकासाचं माध्यम बनललेल्या स्टार्टअपसाठी अनेक नवनवीन संधी उपलब्ध असल्याचं प्रभू म्हणाले उद्योग सेवा आणि कृषी क्षेत्रात आणखी मोठं ध्येयं गाठण्याच्या आणि विकासाच्या दृष्टीनं केंद्र प्रयत्न करत असल्याचं प्रभू यांनी सांगितलं संरक्षण सामुग्री उत्पादन खरेदीत दलाली स्वीकारल्याबद्दल आणि परदेशात अवैध रीत्या मालमत्ता जमवल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयानं तीन जणांच्या घरांची आणि कार्यालयांची झडती घेतली हे तिघे काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडेरा यांचे निकटवर्ती आहेत सक्तवसूली संचालनालयानं वडेरांच्या निकटवर्तियांविरुद्ध परदेशी एजंट दलाली संदर्भात प्रथमच कारवाई केली आहे काल दुपारपासून झडती सत्र सुरु झालं आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात तसंच बेंगळुरुतल्या काही ठिकाणी छापे टाकण्यात आले संबंधित संशयितांची नावं संचालनालयानं जाहीर केली नाहीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकात पराभवाची चाहूल लागल्यामुळंच भाजपा चिखतफेकीचं राजकारण खेळत असल्याचा आरोप काँप्रेसनं केला आहे छाप्यांची कारवाई करताना अधिकाऱ्यांनी वॉरंट दाखवलं नाही असा आरोप वडेरा यांचे वकील सुमन खेतान यांनी केला आहे

तसंच शहा यांचं मत चुकीचं ठरवून मराठ्यांना आरक्षण देण्याचं धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवावं लागेल असंही पवार म्हणाले धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही या शहा यांच्या विधानाबाबतही पवार यांनी टिका केली असुन मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा आग्रही त्यांनी धरला मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते

भारतीय नौदल आज पाणबुडी दिवस साजरा करत आहे

कावेरी ही देशाची पहिली पाणब्रुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली होती त्यानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो

एन एस कावेरी लष्कराच्या सेवेतून निवृत्त झाली

रोममधे सुरू असलेल्या संघटनेच्या परिषदेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याचं कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितलं

पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत दरातली घसरण अद्याप कायम आहे

प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनंचा लाभ पालघर जिल्ह्यातल्या अनेक गावातल्या नागरिकांना झाला आहे गांजे ढकाळे शिं राहणा या निर्मला आंबात यांनी योजनेअंतर्गत क्रडाचं घर मोड्रन पक्क घर बांधलं आहे

नेरळहून माथेरानला जाणाऱ्या टॉय ट्रेनला आजपासून एक वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे